मुंबईतल्या एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे कोरोना विषाणूच्या प्रसाराचा धोका लक्षात धेऊन राज्य निवडणून आयोगानं राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त स्थगित करण्याचा निर्णय काल घेतला उपनगरी रेल्वे आणि बस वाहतूक या जीवनावश्यक सेवा असल्यामूळं त्या पूर्णपणे बंद करता येणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सांगितलं सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही मात्र गर्दी कमी व्हावी या हेतुनं कमी कर्मचाऱ्यांसहित कसं काम करता येईल याचा आढावा घेत आहोत असं त्यांनी काल मुंबईतल्या बैठकीनंतर सांगितलं कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या कामात खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनाही सहभागी करून घेण्याच्या दृष्टीनं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली वर्क फ्रॉम होम आणि सीएसआर फंडातून मदत करण्याची तयारी कंपन्यांनी दर्शवली आहे रास्तभाव दुकानातून शिधावस्तूंचं वितरण करताना तूर्तास बायोमेट्रीक पडताळणी न करता धान्य वाटपाघी सुविधा ई पॉस उपकरणावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी काल नाशिक ब्रिं दिली

पूण्यातल्या वैकूंठ मेहता सहकार प्रबंध संस्थानचा पदवीदान समारंभही पूढे ढकलण्यात आला आहे आठवडी बाजार बंद ठेवले जात असल्यामुळे काही जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो आहे नांदेड जिल्ह्यात हळदीचे भाव पडल्यानं सरकारनं हळद खरेदी करावी अशी मागणी होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणची देवस्थानं बंद केल्याच्या बातम्या कालही आल्या शनिशिंगणापूरचं शनैश्वर देवस्थान नाशिकचं काळा राम मंदीर हिंगोलीतलं औदृया नागनाथ रत्नागिरी जिल्ह्यातली गणपतीपूळे आणि पावस खिली मंदिरंही कालपासून भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत संगमेक्षर खेला येत्या रविवारी होणारा शिंपणे हा शिमगोत्सवातला सर्वात मोठा उत्सवही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच साजरा करण्याच्या नोटिसा पोलिसांनी मानकऱ्यांना बजावल्या आहेत

रायगड जिल्ह्यात धार्मिक जागा पर्यटनस्थळ तसंच समुद्रकिनारी जाण्यासाठी नागरिकांना बंदी करण्यात आली आहे कोरोना विषाणू संदर्भात पसरलेल्या अफवांमुळे विविध जिल्ह्यात कुकुटपालन व्यावसायिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे

जागतिक वायदे बाजारात खनिज तेलाच्या किमतींमधली घसरण कायम आहे

मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी काल दर कपात टाळली सोनं आणि चांदीची खरेदी विक्री ठप्प झाल्यानं या मौल्यवान धातूंच्या किमतीतही मोठी घसरण होत आहे

कोरोना ग्रामिण बाजारावर परिणाम कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रोखे खनिज तेल सराफी बाजारपेठांमध्ये घसरण होत असतानाच ग्रामीण भागातल्या बाजारांवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे जालन्यात त्याचा काय परिणाम दिसला ते ऐकूया कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या शहरातील मॉल मोठे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश आहेत याचा फटका फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे

मागणी घटल्यानं दर तीन हजारांपर्यंत घटल्याचं मोसंबी आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नाथापाटील घाणघाव यांनी सांगितलं

आकाशवाणी बातम्यांसाठी जालन्याहन बाबासाहेब म्हस्के यांच्यासह मजिरी गानू पूणे

विमान विधेयक नागरी विमान कायदा सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे देशाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात तीन नियामक संस्था अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा होईल असं नागरी विमान वाहतुक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं पद्मपरस्कार पद्म पूरस्कार विजेत्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन देण्याचा सरकारचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे काल लोकसभेत एका प्रशाच्या उत्तरात गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली चिनोर लागवड धान उत्पादक जिल्हे अशी ओळख असलेल्या भंडारा गोंदियात चिनोर तांदळाचा सुवास पुन्हा एकदा दरवळणार आहे खल्या शेतकऱ्यांनी चिनोरची लागवड करावी यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं

भंडारा गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो

मात्र बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या वानाच्या धान पिकाला पसंती दिली येथील जमीन ही चिनोर धानाच्या पिकासाठी पोषक असून शेतकऱ्यांनी पुन्हा याची लागवड करावी म्हणून खासदारांनी इरीच्या अर्थात आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या शास्वज्ञांना येथे बोलावून शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला आता इरीच्या मार्गदर्शनाखाली इथला शेतकरी पुन्हा चिनोर धानाच्या लागवडीस तयार झाला आहे उत्पादन ते विक्रीची जबाबदारी इरीनं घेतल्यानं शेतकरीही आनंदीत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदियाहन हरिश मोटघरेसह विजयक्मार लडकत प्णे मध्यप्रदेश मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष एन

प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयानं काल नोटीस बाजवली

याप्रकरणी उद्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रवूड आणि हेमंत गप्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे विधान परिषद पोटनिवडणक धूळे आणि नंदूरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता भाजपचे अमरीश पटेल आणि कॉप्रेसचे अभिजित पाटील यांच्यात सरळ लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे

कोकण विभागीय आयक्तांनी दिलेल्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला

यानुसार प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उद्या जाहीर होईल जयराम कलकर्णी प्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले जयराम कुलकर्णी यांचं काल पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमधे त्यांचा सहभाग होता

झपाटलेला माहेरची साडी नवरी मिळे नवऱ्याला आमच्या सारखे आम्हीच या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या निधन सोलापूर जिल्ह्यातील केगाव खिले पैलवान मध्कर शिवे यांचं काल हदविकाराच्या झटक्याने निधन झाले

हवामान पाऊस हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला जालना वाशिम कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या तिथल्या वार्ताहरांनी कळवलं आहे आज विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी अशाच पावसाची शक्यता आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार